बिहार निवडणक बिहारमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला संपुर्ण सुरक्षा व्यवस्थेत आज सकाळी उत्साहात सुरुवात झाली केंद्रीय राखीव दलाचे जवान सर्व मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत नक्षलप्रभावित आठ मतदारसंघात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी नदीकाठच्या भागांत गस्त वाढवण्यात आली आहे मतदान होत असलेल्या भागांत हेलीकॉप्टरर्सद्वारे टेहळणी करण्यात येत आहे

आज सकाळी काही भागांत इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र काम करत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या परंतू अशी यंत्रे बदलून आता मतदानाला पुर्ववत सुरुवात झाली आहे दिघा मतदारसंघांत सकाळपासूनच मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्या कोरोना प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळून मास्क लावून मतदार मतदानाचा अधिकार बजावत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सहारसा आणि फोरबीसगंज मतदार संघात आज आपल्या प्रचारसभा घेणार आहेत कॉंग्रेस नेते राहूल गांधीही कटीहार आणि किशनगंज इथं प्रचारसभा घेणार आहेत

बिहारमध्ये शांतता समृध्दी आणि विकास व्हावा यासाठी पुढे येऊन प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटर संदेशांत केलं आहे

भाजपतर्फे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी अरुण सिंह हरिद्वार दुबे ब्रिजलाल नीरज शेखर गीता शाक्य सीमा द्विवेदी आई बी

वर्मा हे राज्यसभेवर गेले तर समाजवादी पक्षातर्फे राम गोपाल यादव आणि बहुजन समाज पक्षातर्फे रामजी गौतम यांची वरिष्ठ सभागृहात वर्णी लागली आहे

छत्तीसगडमधील मारवशी विधानसभा जागेसाठीही पोटनिवडणूक होत आहे

औरंगाबाद विभाग पदवी पुणे विभाग पदवी नागपूर विभाग पदवी अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होणार आहे

विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी काल अखेरच्या टप्प्यातील प्रचारसभा घेतल्या

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार ही रक्कम वितरित करण्यात आली आहे

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश गुजरात झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान तमिळनाडू उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना हा निधी मिळणार आहे

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत मित्र देशांना मदत करण्यासाठी भारत सरकारनं हे अभियान सुरू केलं आहे यानुसार ऐरावत जहाजातून सुमारे शंभर टन अन्नधान्य सुदानला रवाना करण्यात आलं आहे मिशन सागरच्या मे महिन्यात झालेल्या पहिल्या टप्प्यात भारतानं मालदीव मॉरिशस सेशेल्स मादागास्कर तसेच कोमोरो या देशांना अन्न आणि औषधांचा पुरवठा केला होता सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात आयएनएस ऐरावतद्वारे सुदान दक्षिण सुदान जिबूती आणि एरिट्रिया यांना अन्न पुरवठा केला जाईल

भारत बायोटेक केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यास पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कोरोनावरील लशीचं उद्घाटन करण्याचं नियोजन असल्याचं भारत बायोटेक या कंपनीनं सांगितलं या कंपनीला कोवॅक्सीन या लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या घेण्यास औषध महानियंत्रकांकडून प्राथमिक परवानगी मिळाली आहे या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या या महिन्यातच सुरू करणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे

बांगलादेश आदेश कोमिला जिल्हयात हिंदू कुटुंबांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश बांगलादेशचे गृहमंत्री असाद्र्झमान यांनी काल दिले फेसबुक पोस्टवरील आक्षेपार्ह विधानानंतर अल्पसंख्य हिंदू कुटुंबियांची घरांची मोडतोड करून तीन जाळण्यात आली होती हे कृत्य करणाऱ्यांना तातडीनं अटक करून कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना अटक केली आहे पंतप्रधान काबुल विद्यापीठावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आम्ही हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबासोबत आणि जखमी झालेल्या नागरिकांसोबत आहोत असे आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे दहशतवादाविरोधातील लढाईत अफगाणिस्तानला भारताचा पाठींबा आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले दिनकर पणशीकर निधन जयपूर अत्रोळी घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि गुरु पंडित दिनकर पणशीकर याचं काल महाराष्ट्रात अंबरनाथ इथं एका खाजगी रुग्णालयात निधन झालं

नटवर्य प्रभाकर पणशीकर त्यांचे मोठे बंधू होत आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली कॅपिटल्स संघानं रॉयल चॅलेन्जर बंगळुरु संघाचा सहा गडी राखून पराभव केला यामुळं हा संघ गुण तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर गेला असून आता पात्रता फेरीत गुरुवारी त्यांचा सामना मुंबई इंडियन्स संघाबरोबर होईल